आरबीआय कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या उत्पादकतेमध्ये मोठी घट होण्याची शक्यता असल्यान ही तूट भरूनकाढण्यासाठी आणि शाश्वत सुधारणांच्या दृष्टीनं पूर्वपदावर येण्यासाठी व्यापक दीर्घकालीन आणि सखोल सुधारणांची नितांत आवश्यकता असल्याचं भारतीय रिझर्व बँकेन म्हटलं आहे आता कोरोनाच्या पूर्वीसारखी जगाची स्थिती असणार नाही एक नवीन जीवनशैली आणि जागतिक रचना यामधून उदयाला येईल

अभ्यासक्रम प्रवेश एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेन परवानगी दिली आहे

प्रवेश देताना याआधी प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव राजीव कुमार यांनी काल ही माहिती दिली

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी गुवाहाटीमध्ये आज हातमाग केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या केंद्रामध्ये बांबू आणि काठ्यापासून बनवलेल्या वस्तू उपलब्ध होणार आहेत असं आर्टफेडचे महासंचालक मुकुल चंद्र डेका यांनी सांगितलं

कारागिरांना सवलतीच्या दारात सूत उपलब्ध व्हावं यासाठी आसाम सरकारनं सुताची बँक यापूर्वीच सुरू केली आहे

रायगड दुर्घटना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं काल तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर आणि आर्किटेक्टसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी बिल्डर फारूक काझी फरार झाला आहे

या दुर्घटनेत आपले प्राण गमवावे लागलेल्या लोकांबद्दल आपल्याला आत्यंतिक दुःख असून जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

वेंकय्या नायडू यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत मृतांना आदरांजली अर्पण केली आहे

यामध्ये मरण पावलेल्यांच्या प्रती आपण संवेदना व्यक्त करीत असून जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

सांताक्रूझ इथल्या अतिथिगृहात ही चौकशी सुरू आहे सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती घेण्यासाठी सीबीआयनं सुशांतच्या लेखा अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवलं आहे सुशांत दोन महिने मुंबईतल्या ज्या रिसॉर्टवर राहिला होता तिथंही या अधिकाऱ्यांनी काल भेट देऊन पाहणी केली

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज असल्याचं दिल्लीचे जलमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं उत्तराखंड दरड कोसळली उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यातल्या पोखरी भागातल्या ताली अन्सारी गावात दरड कोसळल्यामुळे पंचायतीचं कार्यालय कोसळलं या दुर्घटनेत एक कनिष्ठ अभियंता मरण पावला तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत

त्यामुळं काश्मीरचा संपूर्ण देशाशी संपर्क तुटला आहे असं वाहतूक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजय आनंद यांनी सांगितलं मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देशातील आणि विदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार